प्रधानमंत्री आपल्या भाषणातून दारिद्व्य निर्मूलन परवडणारी आरोग्यसेवा आणि दहशतवाद तसंच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न याविषयी माहिती देण्याची शक्यता आहे याशिवाय प्रधानमंत्री आपल्या भाषणात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या मुद्यासह भारताच्या आकांक्षांविषयीचे मुद्दे जागतिक पटलावर मांडतील असं मत अनेक तज्ञांनी व्यक्त केलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारताला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल असं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी दूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत मुंबई पोलिसांनी विनंती केल्यानंतर आज सक्तवसुली संचालनालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं गृह खातं सांभाळलं असल्यानं जनतेला कोणताही त्रास होऊ नये म्हणून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचं ते म्हणाले कार्यालयात येण्याची गरज नाही अस पत्रही ईडीनं पाठवल्याचं त्यांनी सांगितलं पाठिंब्याबद्दल पवारांनी राहुल गांधी शिवसेना यांचे आभार मानले ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते विरोधकांविरोधात सक्तवुसली संचालनालयाची सुरु असलेली कारवाई राजकीय हेतूनं प्रेरीत आहे याविरोधात जनतेत तीव्र संताप आहे कारवाईचा निषेध करण्यासाठी राज्यभरातून येणा या कार्यकर्त्यांना मुंबई बाहेरच अडवलं जात असल्याच्या बातम्या आहेत असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी आज अधिसूचना जारी झाली आणि त्याबरोबरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होईल

या संबंधातली औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल असं आयकर विभाग तर्फे काल रात्री सांगण्यात आलं

जागतिक पर्यटन दिवस आज साजरा होत आहे भारतात यंदा पर्यटन आणि नोकऱ्या सर्वांसाठी अधिक उत्तम भविष्य या संकल्पनेसह जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जात आहे यानिमित्तानं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान केले पर्यटन क्षेत्रातल्या सर्वकष विकासासाठी आंध्रप्रदेशला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला तर साहसिक पर्यटन गटात गोवा आणि मध्य प्रदेश संयुक्त विजेते ठरले उत्तराखंडला चित्रपट प्रोत्साहक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला तेलंगणाला माहिती तंत्रज्ञान वर्गात अभिनव प्रयोगांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला पर्यटनातून महसूल प्राप्त होतोच सोबतच रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात असं उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं

दक्षिणेतल्या राज्यात स्थानिक कांद्याची आवक वाढली तसंच जिप्त अल्या कांद्याची आयात झाल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मागणी घटली त्यामुळे दर घसरल्याचं सूत्रांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यात बुधवार पासून सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा शेतक यांना मोठा फटका बसला आहे ीतपूरी पेठ त्र्यंबक आणि सुरगाणा धिली भात आणि नागलीची पिकं धोक्यात आली आहेत अनेक तालुक्यात बाजरी मका आणि कांद्याची पिकं खराब झाली आहेत काढणीवर आलेल्या भाता बरोबरच हंगाम पूर्व द्राक्ष पिकांना देखील पावसाचा फटका बसला आहे आर्द्रता वाढणार असल्यानं चाळीतली कांदा पिके सडण्याची भीती कृषी खात्यानं व्यक्त केली आहे

उपांत्य फेरीचा पहिला सामना बांगलादेश आणि भूतान मध्ये रविवारी सकाळी होणार आहे यजमान नेपाळ आणि श्रीलंका या स्पर्धेतनं बाहेर गेले आहेत